केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडणारे महाधिवक्ता के के वेणूगोपाल यांनी याचिकाकर्त्यांच्या मागणीला विरोध केला या कायद्याला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी करताना काल सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात केंद्राला नोर्रिस जारी केली आणि पुढल्या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपलं उत्तर देण्याचे निर्देश दिले

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती भूषण गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या पीठासमोर या याचिकांची सुनावणी होत आहे या कायद्याचा उद्देश त्याची उपयुक्तता आणि त्यातल्या तरतुदी यांची माहिती सर्वसामान्य लोकांना करून दिली पाहिजे हा वकिलांचा युक्तिवाद देखील न्यायालयानं ग्राह्य मानला

नवे दर एक मार्चपासून लागू होतील

त्यानंतर महसूल सचिव अजय भूषण पांडेय यांनी ही माहिती दिली कालच्या बर्क्कीत प्रथमच लॉ रीवरच्या करासंदर्भात बह्मतानं निर्णय घेण्यात आला

जीएसी परिषदेनं औद्योगिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांसाठी दीर्घ मुदतीच्या करारानं दिलेल्या भूखंडाच्या आगाऊ रकमेवर करमाफी दिली आहे

ही सवलत एक जानेवारी पासून लागू होईल वस्तू आणि सेवा करासंबंधी करदात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी क्षेत्रीय आणि राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्याची शिफारस परिषदेनं केली आहे परिषदेनं इतरही काही तरतूदीत सुधारणा केली असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात त्यांचा समावेश केला जाईल

मुलांना निदर्शनात सहभागी होऊ देऊ नका असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक ओ पी सिंग यांनी पालकांना केलं आहे सहभागी निदर्शकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे विउेवरुन दिलेल्या व्हिडियो संदेशात त्यांनी मुलांनी बेकायदेशीर उपक्रमात सहभागी होऊ नये असंही आवाहन केलं गेल्या चोवीस तासात उत्तर प्रदेशात कुठेही निदर्शनं किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती आकाशवाणी प्रतिनिधीनं दिली

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या सूचनेनुसार पोलीस समाजातल्या विविध धर्माच्या नागरिकांची भे घेऊन हे विधेयक कुठल्याही एका समुदायाविरुद्ध नाही हे स्पष्ट करत आहेत दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं या प्रकरणांच्या सुनावणीसाठी ही योजना तयार केली आहे झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतीम पेप्यात उद्या होणा या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जक्सिन आणि विल क्लिंदि यांच्यानंतरचे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत सत्तेचा गखापर केल्याचा आणि युक्रेनसोबतच्या व्यवहारासंदर्भात अमेरिकी काँप्रेसच्या कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आजच्या मतदानामुळे ट्रंप यांची सुनावणी अमेरिकेच्या सिने ज़्ञध्ये होईल आणि त्यांनी पदावर राहावं की राहू नये ते निश्वित होईल अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात आज झालेल्या सुनावणीच्या वेळी डेनोक्री क्रि पक्षाच्या बहुतेक सर्व सदस्यांनी ट्रंप यांच्याविरोधात मतदान केल त्यापूर्वी या संदर्भात सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली मतदान सुरू असताना डोनाल्ड ट्रंप मिशिगन इथं उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यासोबत प्रचार सभा घेत होते भारत आणि अमेरिका यांच्यात सरक्षण तंत्रज्ञानाच हस्तांतरण करणारा औद्योगिक सुरक्षाविषयक करार झाला आहे वॉशिंग ज्ञ इथं दुसऱ्या दोनास दोन संवादात दोन्ही देशांनी या करारावर सह्या केल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात काल दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षाविषयक विविध मुद्यांवर चर्चा झाली या चर्चेला भारताच्या वतीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर उपस्थित होते भारत आणि अमेरिका यांचे संबंध बळक असून त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचं दोन्ही देशांच्या वतीनं घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं भारत प्रशांत क्षेत्र मुक्त शांत आणि सुलभ संचारयोग्य असावं असा दोन्ही देशांचा सामाईक दृष्टिकोन आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली तसंच व्यापारविषयक मुद्यांवरही संक्षिप्त चर्चा झाली

दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकली

या आव्हानाच्या दबावाखाली वेस् इंडिजचा संघ भारतीय मान्याला तोंड देऊ शकला नाही

कुलदीप यादवची ही दुसरी ह ट्रिक असून असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे

महात्मा गाधींचे विचार आणि संदेश राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी स्थापन केलेल्या या नियोजन समितीत उपराष्ट्रपती प्रधानमंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गांधीवादी विचारवंत आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे

नौदल प्रमुख अड्डमिरल करमबीर सिंह आजपासून चार दिवसाच्या श्रीलंका दौ यावर जात आहे दोन्ही देशांमधल्या सागरी संबंधांना मजबूत करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे